पहिल्या टप्प्यातल्या लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता

बिहारमधे गया औरंगाबाद नवादा आणि जामुयी कं पहिल्या टप्प्यात मतदान होणार असून तिथं साठ अर्ज भरले गेले आहेत

आसाममध्ये अनेक ज्येष्ठ नेत्यांनी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरले आहेत

विधानसभेचे उपाध्यक्ष कृपानाथ मल्ला आणि आमदार रूपक सर्मा भाजपाकडून तर आमदार सुश्मिता देव आणि माजी मंत्री प्रद्युत बोडोई काँग्रेसकडून रिंगणात उतरत आहेत

ही योजना महिला केंद्रीत असून य योजनेचे पस्तीगृहिणींच्या खात्यातच जमा केले जातील या योजनेचा फायदा ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब लोकांना होईल असं पक्षाचे प्रवक्ते रणदीपसिंग सुर्जेवाला यांनी आज नवी दिल्ली बें वार्ताहर परिषदेत सांगितलं केवळ रोजगार हा शिक्षणाचा उद्देश नसून व्यक्तीला ज्ञान आणि चातुर्यानं समृद्ध आणि सक्षम करणं हे शिक्षणाचं अंतिम ध्येय असलं पाहिजे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम व्यंकव्या नायडू यांनी केलं ते आज मुंबईत दिरा गांधी विकास संशोधन संस्था या अभिमत विद्यापिठाच्या सोळाव्या दीक्षांत समारंभात बोलत होते भारत पुन्हा एकदा शिक्षणाचं जागतिक केंद्रस्थान झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करुन विद्यापिठांनी शक्षणिक गुणवत्तेला सामाजिक औचित्याची जोड दिली पाहिजे असंही ते म्हणाले ग्रामीण पायाभूत सुविधांच्या विकासासाठी माजी राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचं आवाहन उपराष्ट्रपतींनी यावेळी तरुणाईला केलं दिव्यांगांना मतदानाचा हक्क सहजतेने बजावता यावा यासाठी विशेष व्यवस्था केल्याचं असामाचे मुख्य निवडणूक अधिकारी मुकेश साहू यांनी आकाशवाणीच्या एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं अशा मतदारांना गरजेनुसार प्रवासाची सोय उपलब्ध करुन दिली जाईल

अंध मतदारांना ब्रेल लिपित मतदान चिठ्ठी दिली जाईल तसंच मतदान केंद्रांवर व्हीलचेअर्सची सोय केली असल्याचं साहू यांनी सांगितलं

छत्तीसगडमधे सुकमा जिल्ह्यात आज झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी चार नक्षलवाद्यांचा खात्मा केला नक्षलविरोधी मोहिमांचे उपमहानिरीक्षक सुंदरराज पी यांनी ही माहिती दिली सकाळी सहाच्या सुमाराला चिंतलनार पोलीस ठाणे परिक्षेत्रातल्या एका जंगलात ही चकमक उडाली केंद्रीय राखीव पोलीस दलाचं एक पथक कर्कानगुंडा गावाजवळच्या जंगलात शोधमोहिम राबवत असताना नक्षलवाद्यांच्या एका गटानं त्यांच्यावर गोळीबार सुरु केला प्रत्युत्तरादाखल सीआरपीएफच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात चार नक्षलवादी ठार झाले लोकसभा निवडणुकीच्या पार्धभूमीवर बस्तर विभागातल्या वनक्षेत्रात नक्षलविरोधी मोहीम तीव्र केली आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज क्रोएशियात जप्रेब धिं क्रोएशियाच्या राष्ट्रपतींशी चर्चा करणार आहेत ते क्रोएशिया बोलिव्हिया आणि चिली या तीन देशांच्या दौ यावर गेले असून काल रात्री क्रोएशियाला पोचले व्यापार गुंतवणूक आणि पुनर्नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्रांमधे उभय देशांमधे सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीनं क्रोएशियाच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत तीन दिवसांच्या क्रोएशिया भेटीत भारत क्रोएशिया आर्थिक मंचाच्या बर्ष्क्रीत राष्ट्रपती सहभागी होतील जग्रेब विद्यापिठात त्यांचं भाषणही होणार आहे

अजलन शाह चषक हॉकी स्पर्धेच्या तिसऱ्या लीग सामन्यांमधे आज भारताचा सामना मलेशियाशी होणार आहे मलेशियात इपोह इथं भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी हा सामना सुरु होईल

पाकिस्तानात कथीतरित्या अपहरण करुन जबरदस्तीनं धर्मांतर आणि विवाह झालेल्या दोन हिंदू मुलींना ताबडतोब त्यांच्या कुंडुंबियांकडे पोचवावं अशी मागणी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी केली आहे याबाबत ट्विटरवर त्यांनी म्हटलंय की या दोन मुलींपक्षी एक तेरा वर्षांची तर दुसरी पंधरा वर्षांची आहे तेक्या लहान वयाच्या मुली धर्मांतर किंवा लग्नाबाबत स्वतःहून काही निर्णय घेवू शकतात यावर नव्या पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांचाही विद्वास बसणार नाही देशात वद्धक्रीय संशोधनाला चालना देण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं औषधं आणि वद्यक्रीय चाचण्या नियम जारी केले आहेत नव्या औषधांच्या आणि वद्यक्रीय चाचण्यांच्या मंजुरीसाठीच्या नियामक चौकटीत नव्या नियमांद्रारे बदल केले आहेत सर्व नवी औषधं मानवी वापरासाठी नव्या औषधांचं संशोधन वद्याक्रीय चाचण्या जविंक समतोलाचा अभ्यास आणि नीती समितीला हे नवे नियम लागू होतील